आज नवी दिल्ली इथे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत हे अर्थसहाय्य दिले जाईल

सध्याच्या संचारबंदीमुळे प्रभावित झालेल्या देशभरातील शेतकरीमजूर कामगार स्त्रिया आणि वृद्धांसह इतर गरजूंना या निर्णयाचा लाभ होईल असे गांधी यांनी ट्विटर संदेशाद्वारे म्हटले आहे

बेचाळीस जणांची उपचारानंतर रुग्णालयातून सूटी करण्यात आली असून तर एक रुग्ण त्याच्या देशात परत गेला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे देशभरात आतापर्यंत चौदा जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे यामध्ये नवी मुंबईतल्या एका महिलेचाही समावेश आहे या महिलेला मुंबईतून नवी मुंबईत एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं प्रकृती खालावल्यानंतर तिला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

दरम्यान राज्यात करोनाचे रुग्ण बरे होत आहेत

प्रकाश जावडेकरएअर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सकाळी आपल्या मंत्रालयाशी संबधित तीनशे पन्नासहन अधिक अधिकाऱ्यांशी द्रध्वनीवरून चर्चा केली

दरम्यान

दरम्यान आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला आणि महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी यांना काही मदत व सहकार्याची आवश्यकता आहे का अशी विचारणा केली पंतप्रधानाच्या निर्देशान्सार केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज सकाळी राज्यातील अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड भंडारा ब्लढाणा चंद्रपूर ध्ळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई इत्यादी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि केंद्रीय गृह विभाग आणि केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण विभागादवारे जाहीर करण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी संदर्भात विद्यमान परिस्थिती जाणून घेतली मुंबइ आणि प्णे वगळता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये संपूर्ण स्थिती नियंत्रणात असल्याचे या क्षेत्रातील जिल्हाधिकारी यांनी गडकरी यांना सांगितले एनएमसी कोरोंना सर्वेक्षण नागप्र शहरातील प्रत्येक क्ट्ंब आणि क्ट्ंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार आजपासून ता

नागप्रात आढळलेले कोरोना बाधित रुग्ण लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमधील होते

आठही झोनमध्ये एकाच वेळी विविध चमूने नागरिकांच्या घरी भेटी देत आरोग्यविषयक माहिती जाणून घेतली याच सर्व्हेदरम्यान कोणी परदेशातून आले आहेत का याची माहितीही घेतली जात असल्याचे आरोग्य उपसंचालक तथा आरोग्य अधिकारी डॉ भावना सोनक्सळे यांनी सांगितले या सर्व्हेक्षणाम्ळे संपूर्ण शहरातील नागरिकांची आरोग्यविषयक माहिती मनपाला उपलब्ध होणार असून कोरोनाची काही लक्षणे कोणामध्ये आढळल्यास तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतील त्यामुळे नागरिकांनी घरी येणाऱ्या मनपाच्या चमूला सहकार्य करावे असे आवाहन डॉ

यादरम्यान अत्यावश्यक सेवांचे दुकान सुरू असले तरी नागरिकांचा घराबाहेर पडण्याचा त्रास वाचविण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपोच किराणा मिळण्याची व्यवस्था केली आहे फोन करा आणि किराणा घरपोच मिळवा अशी ही व्यवस्था आहे

अशी व्यवस्था व्हावी यासाठी मनपा आय्क्त त्काराम म्ंढे यांनी स्वतः प्ढाकार घेतला

घरपोच किराणा सामान पोहचविणाऱ्या द्कानांची यादी परिसराचे नाव आणि मोबाईल क्रमांकासह मनपाच्या अधिकृत फेसब्क पेजवर उपलब्ध आहे

कळमना बाजारपेठ नागपूर शहरांमध्ये कोरोना विषाणूच्या परिस्थितीमध्ये कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व बाजारपेठेमध्ये जीवनावश्यक वस्तू असल्याने सदर बाजारपेठ बंद करता येत नाही बाजारपेठ नेहमीप्रमाणे स्रु राहतील

याचा तपास आता रामनगर पोलीस विभाग करीत आहेत अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे कंटेनर पीटीसी यवतमाळ कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी झाल्यानंतर सर्व राज्यांच्या तसेच जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत अशा वेळी काही कंटेनर मधून माणसांना कोंबून नेण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळख्टी राज्य तपासणी नाक्यावर उघडकीस आला आहे हा कंटेनर हैद्राबाद येथून राजस्थानला नेण्यात येत होता

कोरोनामुळे कामकाज ठप्प झाल्याने या कारागिरांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यासाठी कंत्राटदारांनी ही शक्कल लढविली असल्याची माहिती आहे या पदधतीने अनेक माणसांना राज्य सीमा ओलांडून नेण्यात आले असण्याची शक्यता असून पांढरकवडा पोलीस पुढील तपास करीत आहे

नितीन राऊत यांनी केल्या

राऊत यांनी आज या दोन्ही वैद्यकीय संस्थांची पाहणी केली खासदार डॉ विकास महात्मेआमदार मोहन मते विभागीय आय्क्त डॉ संजीव क्मार अप्पर आय्क्त अभिजीत बांगर अधिष्ठाता डॉ सजल मित्रा मेयोचे अधिष्ठाता डॉ अजय केवलीया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पातूरकर व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते मेयो येथील सर्जिकल कॉम्प्लेक्सला पालकमंत्र्यांनी भेट दिली अतिरिक्त खाटांची गरज भासल्यास प्रेशी व्यवस्था करण्याच्या स्चना त्यांनी यावेळी दिल्या या ठिकाणी चौथ्या मजल्यावर अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे व्हॅटिलेटर व अन्य साहित्य उपलब्धतेबाबत यावेळी त्यांनी माहिती घेतली

कॉम्प्लेक्समधील ऑक्सिजन प्रवठा व्यवस्था स्वतंत्र असावी असे ते म्हणाले शासकीय वैद्यकीय महाविदयालयास पालकमंत्री यांनी भेट देऊन पाहणी केली

या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचे स्कॅनिंग करण्यात येत असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सजल मित्रा यांनी दिली